यामध्ये नांदेड लोकसभा मतदार संघात काल इंडियन डेमोक्रॅटिक मूव्हमेंट पक्षाचे उमेदवार म्हणून पठाण जाफर अली खान एम खान यांनी अर्ज दाखल केला भंडारा गोंदिया मतदार संघात सुहास अनिल फुंदे यांनी अपक्ष तर भीमराव डी बोरकर यांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्यावतीनं नामनिर्देशन पत्रं दाखल केलं सोलापूर मतदार संघात हिंदस्थान जनता पक्षाच्यावतीनं वेंकटेश्वर एम उर्फ कटकधोंड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे

यामध्ये महाराष्ट्रातल्या सात तर केरळमधल्या दोन उमेदवारांचा समावेश आहे राज्यातल्या नंदुरबार मतदार संघात के

पाडवी ध्वळे क्णाल पाटील वर्धा चारूलता टोकस यवतमाळ वाशिम मधून माणिकराव ठाकरे दक्षिण मध्य मुंबई एकनाथ गायकवाड शिर्डी भाऊसाहेब कांबळे आणि रत्नागिरी सिंधुदर्ग मधून नविनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शहा अर्थमंत्री अरूण जेटली ग्रहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत लोकसभेसाठीच्या उमेदवारांची यादी अंतिम करण्यावर चर्चा झाली भाजपनं अद्याप एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सामाजिक माध्यम सोशल मिडियाच्या वापरा बाबतची आदर्श आचार संहिता आज संध्याकाळपर्यंत घोषित होणार आहे काल निवडणूक आयोगानं या माध्यमांच्या संघटनेची एक बैठक नवी दिल्लीत घेतली यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सोशल मिडियाच्या वापराची आदर्श आचार संहिता तयार करण्याचे निर्देश संघटनेला दिले

या बैठकीला फेसब्क व्हॉटस एप ड्वीटर ग्गल अशा सर्वच सोशल मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसीम आझमी यांनी काल मुंबईत ही माहिती दिली सपा बसपाचं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नसून त्यासाठी नियुक्त समिती येत्या एक दोन दिवसांत जागा वाटप जाहीर करेल अशी माहिती अबू आझमी यांनी दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा निवडणूक लढवणार नसली तरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार करण्याचं आवाहन पक्ष प्रम्ख राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे काल मुंबईत आयोजित पक्ष मेळाव्यात ते बोलत होते आपल्या या भूमिकेचा फायदा ज्यांना व्हायचा त्यांना होऊ द्या मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवा असं सांगून त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना विधानसभा निवडण्कीची तयारी करण्यास सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली

या प्रकरणी आयोगाकडून आलेल्या अभिप्रायानंतर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत

त्यापैकी सतरा तक्रारींवरून सबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात पैठण आणि वैजापूर तालुक्यातही काल आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत

काल हिंगोली इथं ते वार्ताहरांशी बोलत होते

माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत काल सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दपारी मुंबईत भेट घेणार असल्याचं सांगितलं या भेटीदरम्यान ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल ही नियुक्ती केली

या शिवाय राज्याचे माजी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या सह अन्य चार जणांचा गैरन्यायिक सदस्य म्हणून या समितीत समावेश आहे

पाच गोण्यांमध्ये भरून ही रक्कम नेली जात होती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं या संबधी सविस्तर चौकशी केली असता संबंधिताकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही त्यामुळे पथकास ही रक्कम संशयास्पद वाटल्यानं हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवण्यात आल्याचं जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आस्तिकक्मार पांडे यांनी सांगितलं या प्रकरणी अद्यापही क्ठला गुन्हा नोंदवण्यात आला नसून आयकर विभागाची सर्व चौकशी पूर्ण झाल्यावर पुढील कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी पांडे यांनी सांगितलं पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या कारणावरून औरंगाबाद महापालिकेसमोर सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांनी काल आंदोलन केलं चार ते पाच दिवसांच्या खंडानंतर कमी दाबानं होणारा पाणी प्रवठा स्ररळीत करावा अशी मागणी या नगरसेवकांनी केली येत्या तीस मार्चपर्यंत पाणी प्रवठा सुरळीत न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे बीड जिल्ह्यात दष्काळी परिस्थितीच्या अन्षंगाने सुरु असलेल्या कामांसह विविध बाबींचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल आढावा घेतला जिल्हातल्या सर्व नगर परिषदांमधल्या नागरिकांना जून अखेरपर्यंत पिण्याचं पाणी देता यावं यासाठी पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत

मा क्षीरसागर यांच्यावरच्या माणिक मोती या स्मृती ग्रंथाचं प्रकाशन रा

संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते काल अंबाजोगाई इथं झालं नामवंत लेखक आणि कुटंबियांनी भारतीय शिक्षण या विषयावर लिहीलेल्या त्यांच्या आठवणी आणि छायाचित्रांचा संग्रह या स्मृती ग्रंथात आहे आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना इथल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात काल शांतता समितीची बैठक घेण्यात आली आदर्श आचारसंहितेचं पालन करून सण उत्सव शांततेत साजरे करावेत असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

औरंगाबाद इथले निवृत्त अधिकारी जयराज पाथ्रीकर यांचा परवा घरालगत असलेल्या वीज वाहक तारेमुळे विजेचा धक्का बसून मृत्यू झाला त्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी ही मागणी केली

यात विविध स्तरातील नागरिक कार्यकर्ते पत्रकार प्राध्यापक शिक्षकांसह नागरिक सामील झाले होते